या संचारबंदीला जनतकेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता अन्य सर्व वाहतूक बंद असल्याचं चित्र दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन करत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सामाजिक विलगीकरणाच्या माध्यामातून योगदान देण्याचं आवाहन केलं आहे रात्री नऊ वाजेपर्यंतच्या या चौदा तासांत घरात थांबण्याबरोबरच जे लोक कोरोना संक्रमणाशी दोन हात करत आहेत त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याच आवाहन पतप्रधानानी केल आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली अजूनही आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून बहुतांश रुग्ण हे राज्याबाहेरून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं

जनतेनं स्वयंशासित राहून कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली आहे

यामध्ये नांदेड बंगळ्रू एक्सप्रेस नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस औरंगाबाद हैदराबाद प्रवासी गाडी आणि नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेससह अन्य गाड्यांचा समावेश असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं प्कारलेल्या बंदला प्रतिसाद देत काल जिल्ह्यातील बहतांश आस्थापना बंद होत्या शहरातली प्रम्ख बाजारपेठ असलेला गुलमंडी भाग तसंच जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी पेठा बंद होत्या मात्र भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून आल परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस बंद ठेवण्याच्या आदेशाला चांगला प्रतिसाद मिळाला लातूर शहरातली मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई काल बंद होती हिंगोली शहरासह जिल्ह्यात औंढा नागनाथ वसमत जवळा बाजार सेनगाव कळमनुरी आखाडा बाळापूर वारंगा कनेरगाव नाका कुरुंदा या सर्व ठिकाणच्या बाजारपेठा बंद काल बंद होत्या जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केलेला असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन मिनी ट्रॅव्हल्स विरुद्ध आखाडा बाळापुर पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला नांदेडमध्येही काल कडकडीत बंद पाळण्यात आला अनेक ठिकाणी जनता संचारबंदीला कालपासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे धर्माबाद शहरात काल प्रशासनाच्या वतीनं कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली

या प्रवाशांची जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली

यामध्ये पुणे आणि मुंबई प्रवास करून आलेल्यांची संख्या जास्त होती त्यापैकी दोघांचे घशातल्या स्रावाचे नम्ने पुण्याला पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे

दरम्यान

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे

परीक्षांबाबतचं सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कळवलं आहे

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच मुलाखतीच्या नव्या तारखा संबंधित उमेदवारांना कळवण्यात आल्या असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे

जावडेकर यांनी काल पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आय़क्त तसंच पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या

आता औरंगाबाद मध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे

काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाल्यामुळे ते आजारी होते कवी कुसुमाग्रज यांचे ते मानस पूत्र होते

त्यांना राज्य शासनासह विविध संस्थांचे प्रस्कार प्राप्त झाले होते पालव हा त्यांचा कवितासंग्रह खूप लोकप्रिय ठरला पाठक यांनी बालकविताही विशेष प्रसिद्ध आहेत काल त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

सध्या द्राक्षांची काढणी हंगाम सुरू आहे मात्र बाहेर राज्यातून येणारी वाहतूक ठप्प आहे शिवाय दुकाने मॉल्स आणि बाजार बंद असल्यानं द्राक्ष मोसंबी डाळिंब आदी फळांची मागणी घटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे जालना तालुक्यातल्या गोंदेगाव इथले शेतकरी सुभाष चवरे यांना बोली करूनही ऐनवेळी खरेदीसाठी व्यापारीच न आल्यामुळे तोडलेले सुमारे तीन ट्रॅक्टर द्राक्ष नदीत टाकावे लागले त्यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे अर्थिक नुकसान झाल्याचं चवरे यांनी सांगितले चार दिवसांपूर्वी गारपिटीचा द्राक्ष बागेला फटका बसला होता